कोविड प्राद्र्भाव रोखण्यासाठी नागप्रातील औद्योगिक वसाहतीमधील उदयोगांची तपासणी करण्यात येणार

हा अध्यादेश ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि सहकारी बँकांना बळकट करण्याबरोबरच सहकारी बँकांना अन्य बँकांच्या बाबतीत आधीच उपलब्ध असलेले अधिकार देऊन आणि व्यावसायिकता स्निश्चित करून भांडवल उपलब्ध करून प्रशासन सुधारण्याचा प्रयत्न या अध्यादेशाने होईल या सुधारणांचा राज्य सहकारी कायद्यांतर्गत सहकारी संस्थांच्या राज्य निबंधकांच्या विद्यमान अधिकारांवर परिणाम होत नाही

ते आज रेव्हरंड जोसेफ मार थोमा यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त केरळमधील पथनमथीत्ता इथं आयोजित समारंभात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगदवारे मार्गदर्शन करताना बोलत होते एकशे तीस कोटी देशवासियांचं सक्षमीकरण करण्याच्या ध्येयानं आपलं सरकार प्रेरीत असल्याचं तसंच धर्म लिंग जात पंथ किंवा भाषावार भेदभाव करत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आपल्या सरकारनं नवी दिल्लीतल्या कार्यालयात बसून नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा अभिप्राय घेऊन निर्णय घेतले असल्याचं मोदी म्हणाले

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून साधेपणाने साजरा करूयात श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे

कोरोनाम्ळे प्रत्येक क्षेत्रात संकट आले आहे

वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय विदेश मंत्रालय केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन पार पाडत आहे देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमधे काल अठरा हजार पाचशे बावन्ननं वाढ झाली आहे ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असून एकूण रुग्ण संख्या पाच लाख आठ हजार नऊशे ट्रेपन्न झाली आहे

एका दिवसातली आजवरची ही सर्वाधिक संख्या आहे

अमरावती जिल्ह्यात आज पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले आहे

यवतमाळ इथं आयसोलेशन वॉर्डात भरती असलेला व स्रवातीला पॉझेटिव्ह आलेला रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यामुळे त्याला आज रुग्णालयातून सूद्दी देण्यात आली

कोरोना संकटकाळात कौशल्य विकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने सीएसआर देणगी समन्वयाचे उत्कृष्ट काम करुन लाखो आपत्तीग्रस्तांना मोठी मदत मिळवून दिली आहे यासाठी सोसायटीमार्फत धैर्य मोहीम राबविण्यात आली

नागपूर जिल्ह्यातील औदयोगिक वसाहतींमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून सर्व औद्योगिक वसाहतीमधील उदयोगांची तपासणी करण्यात येणार आहे उदयोग आस्थापनांमध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांच्या पालनाबाबत तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून निर्देशांचा भंग करणाऱ्या औद्योगिक आस्थापनांवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिलेत कोरोना विषाणूचे रुग्ण ग्रामीण भागातही आढळून येत असल्याम्ळे नागरिकांची चिंता वाढली आहे जिल्ह्यातील हिंगणा व बुटीबोरी या दोन्ही औद्योगिक वसाहती ग्रामीण क्षेत्रात येतात

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत मात्र यात ग़हनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार वाहनचालकांचा प्रवेश प्रतिबंधित केलेले नाही त्यामुळे गुहनिर्माण संस्थांच्या आवारात काम करणाऱ्या कामगारांना ग्रहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये असं आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं मूंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी डेव्हिड हेडली याचं भारताला प्रत्यार्पण करता येणार नाही पण या कटात सहभागी तहव्वूर राणा याला प्रत्यार्पणाला सामोरं जावं लागणार आहे अमेरिकेतील वकिलांनी तिथल्या न्यायालयात राणाच्या जामीन अर्जाला विरोध करताना ही माहिती दिली आहे राणाचं प्रत्यार्पण करावं अशी भारतानं विनंती केल्यानंतर गेल्या दहा जून रोजी लॉस एंजल्स इथं त्याला फेरअटक करण्यात आली आहे अमरावती इथं सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संबंधित बीज उत्पादक कंपन्यांनी न्कसानभरपाई दयावी अन्यथा या कंपन्यांवर कडक कारवाई करावी असे सुस्पष्ट निर्देश जलसंपदा कामगार शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज चांदूर बाजार येथे दिले एप्रिल मे जून या लॉकडांऊनमधील तीन महिन्यांचे वीजबिल एकत्र आल्याने ग्राहकांमध्ये वीज बिल जास्त आल्याचा झालेला संभ्रम द्र करण्यासाठी आणि खरोखरच च्कीचे वीज बील मिळालेला ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी महावितरण अकोला परिमंडळातील प्रत्येक शाखा कार्यालयात ग्राहक समाधान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

केंद्र सरकारच्या कृषी विभाग सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अमरावती रोड स्थित सेंद्रिय शेती प्रादेशिक केंद्र गोंडखैरी नागपूर तर्फे ज्लै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सेंद्रिय शेती विषयावर ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे

बारावी उत्तीर्ण आणि यापेक्षा अधिक शैक्षणिक असलेल्या ग्रामीण भागातील य्वकांना हे प्रशिक्षण मिळणार आहे यासाठी ग्रामीण भागातील य्वकांना प्राधान्य देण्यात येणार असून क्ठल्याही वयोमर्यादेची अट राहणार नाही

पश्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून कृषीप्रक व्यवसायाला चालना देतांना नागप्रात बकरा निर्यातीसाठी अद्ययावत स्विधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली मिहान येथील बैठकीला खासदार कृपाल तुमाने महाराष्ट्र पश् व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे क्लग्रु डॉ आशिष पातूरकर उपस्थित होते

टाळेबंदी संपल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पश्संवर्धन महत्त्वपूर्ण विभाग ठरणार आहे

आतापर्यंत विदर्भासह मध्य प्रदेश राजस्थान गुजरात येथील बकरा मांस हैद्राबाद येथून निर्यात केले जात होते मात्र आता नागप्रातूनच बकरा मांस विदेशात निर्यात केले जाणार आहे